देशाची दरदिवसाला चाचणी करण्याची क्षमता अनेक पटींनी आता वाढली आहे

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आज सलग द्सऱ्या दिवशी नव्या रुग्ण संख्येच्या त्लनेत अधिक आहे

कोविशिल्ड प्ण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटच्या कोविशिल्ड या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी लवकरच स्रू होणार असल्याची माहिती ससून रुग्णालयानं दिली आहे या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला स्रुवात झाली आहे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 ससून रुग्णालयामधे साधारण दीडशे स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून काही स्वयंसेवक प्ढे आले असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर म्रलीधर तांबे यांनी दिली आहे नागपूरच्या शासकीय महाविद्यालयाला देखील कोविशिल्ड चाचणीसाठी परवानगी मिळालेली आहे

प्रमोद गांधी कोवीड संसर्ग झाल्यानंतर जनसामान्यामध्ये भीती निर्माण होते पण आपण योग्य काळजी घेतल्यास यावर मात करु शकतो याबद्दल अधिक माहिती सांगत आहेत नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलचे डॉ

मे बी महाराष्ट्रात थोडीशी जास्त आहे मे बी महाराष्ट्रात केसेस खुब जास्त आहे

कृषि विधेयक बह्चर्चित कृषी विधेयक आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आली कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करार विषयक विधेयक ही दोन विधेयक आज राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आली होती ही ऐतिहासिक विधेयकं असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हे विधेयक सादर करताना केलं तसंच शेतक यांना हमीभावाची सुरक्षा मिळत राहणार असल्याचं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं या विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात क्ठेही क्ठल्याही परवान्याविना विकता येईल असं तोमर म्हणाले तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधातला प्रस्ताव सभागृहात सादर केला हे विधेयक बड्या कंपन्यांच्या फायद्याचं असून याम्ळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होणार नाही असं मार्क्स वादी कम्य्निस्ट पार्टीचे खासदार के

रागेश या विधेयकावरील चर्चे दरम्यान म्हणाले या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला अखेर आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं आज दोन कृषी विधेयकं मंजूर झाल्यामुळे कृषी क्षेत्राचे संपूर्ण परिवर्तन होईल तसेच कोट्यावधी शेतकऱ्यांचे सबलीकरण होईल अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आधारभूत किंमत अर्थात एमएसपीची यंत्रणा कायम राहील व सरकारी खरेदी चालूच राहील असही मोदीं यांनी स्पष्ट केले पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती व्यवसायाला स्वातंत्र्यस्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपय्क्त ठरेल असा विश्वास राज्याचे माजी कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

ज्या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून ज्यांचे क्ठलेही व्यवहार स्रू नाहीत किंवा त्यांच्या नावे क्ठलीही ठोस अशी मालमत्ता नाही अशा बनावट कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे असं ठाकूर यांनी या उत्तरात म्हटलं आहे गह मंत्री राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत असे मी म्हटल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे मात्र अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पध्दतीने टाकले असल्याचा खुलासा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज केला आहे ते पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेटीदरम्यान बोलत होते एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे मी असं कुठेही म्हटलेल नाही या मुलाखतीचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध आहे आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पिय्ष गोयल याप्रकल्पांच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि या राज्यांतील स्थलांतरित मज्रांना या योजनेअंतर्गत कामाच्या संधी उपलब्ध करून देत आहेत

रेल्वे क्राँसिंग जवळच्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल रेल्वेमार्गातील गाळाने भरलेले जलप्रवाह खड्डे नाले यांचा विकास आणि स्वच्छता अश्या विविध कामांचा समावेश आहे

स्वच्छता पंधरवड़याचे पालन स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन आणि रेल्वे स्थानकांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला केंद्रस्थानी ठेवून निर्जतुकीकरण करत रेल्वेगाड्या रेल्वेगार्ग वसाहती आणि इतर रेल्वे आस्थापनांच्या स्वच्छतेची मोहीम स्रू झाली आहे

टिपेश्वर यवतमाळ च्या पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये ध्माकृळ घालणाऱ्या वाघिणीने नरभक्षक अवनी वाघिणीच्या आठवणी ताज्या केल्या आहे अवनी प्रमाणेच परिसरात दहशत पसरविणाऱ्या या वाघिणीने अनेक ग्राढोरांची शिकार केली असून एका शेतकरी महिलेचा देखील फडशा पाडला त्यामुळे या वाघिणीला बंदिस्त करा असा ठराव आ

संदीप धर्वे यांनी बोलाविलेल्या बैठकीत ग्रामस्थ व वनविभागाने घेतला आहे तो ठराव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना पाठविण्यात आला आहे

त्याचा विपरीत परिणाम रोजगारावर झाला तीम्ळे अर्थव्यवस्था ढासळली अशा कठीण परिस्थितीतही स्वतःच्या सुजनशीलतेने स्वयं रोजगार निर्माण केलेल्या व्यक्तिनि पंतप्रधानांनी स्रू केलेल्या आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीला हातभार लावला अशा व्यक्तीचा सन्मान कार्यक्रम स्वदेशी जागरण मंचा च्या महिला विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या प्रम्ख उपस्थितीत हा अर्थ आणि रोजगार सूजक सन्मान कार्यक्रम घेण्यात येईल

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काल आणि आज नागपूर शहरात जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं आहे महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना जनता कर्फ्यूमधे सहभागी होण्याचं आवाहन केलं शहरातील बहतांश व्यापारी संघटना या कर्फ्यूला प्रतिसाद देत आहे